कोरोनालसीकरणासाठीच्याराज्यस्तरीयसुकाणूसमितीच्यापहिल्याबैठकीतलसीकरणाच्यापूर्वतयारीचाआढावा लसीकरणासाठी प्राधान्यक्रम निश्वित

आहेसर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या सुनावणीत महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे आजच्या या सुनावणीनंतर राज्य सरकारनं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी असं खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहेसरकारी वकील मुकुल रोहितर्गीसह स र्व सहकाऱ्यांनी न्यायालयात जोमानं बाजू मांडली पण त्याच वेळी पुढची तारीख मागण्याचं कारण समजलं नाही असंही ते म्हणाले तर राज्य सरकारनं सुपर न्युमररी पद्धतीचा वापर करावा शिक्षण तसंच नोकऱ्यांसाठी नव्या जागा निर्माण कराव्यात अशी मागणी या प्रकरणातले एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आज केली आहे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज परभणी क्रि जिंतूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलंया आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतुक काही

ही रक्कम आधार क्रमांक जोडलेल्या खात्यावर जिक्ट्रॉनिक पद्धतीनं जमा होईल कोणतंही परवाना शुल्क न आकारता सार्वजनिक विधा कार्यालयांमार्फत लोकांना सार्वजनिक वाय फाय सेवा पुरवण्यासाठी नेटवर्क उभारायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हे सार्वजनिक वाय फाय अस्सिस नेटवर्क तेरफेस पीएम वाणी म्हणून ओळखलं जाईल असं दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितलं कोचीतल्या मुख्य भूमीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत समुद्रातून ऑप्टीकल फायबर केबल टाकायच्या तरतूदीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

स्थानिकप्रशासनआणिआरोग्यविभागाच्याअहवालानंतरच वित्तापहिलीतेआठवीच्याविद्यार्थ्यांसाठीशाळासुरूकरण्याबाबतविचारकरता येईल असंशालेयशिक्षणमंत्रीवर्षगायकवाडयांनीस्पष्टकेलंआहे

सध्यातरीआम्हीपहिलीतेआठवीपर्यंतच्याप्रत्यक्षशाळासुरूकरण्यासाठीअद्यापकोणतीहीभूमिकामांडलीनाही कोरोनाच्यापार्श्वभूमीवरभविष्यकालीनउपाययोजना सुरक्षाआणिआरोग्यविषयकबाबींचाविचारकरूनच विद्यार्थ्यांचंआरोग्यतसंचशैक्षणिकहितलक्षातघेऊनसरकारयोग्यतोनिर्णयघेईल असंत्यांनीसांगितलं

दिवसेंदिवसविद्यार्थीसंख्यावाढतआहे कोरोनाचाकोणत्याहीप्रकारच्याप्रार्द्भावानंविद्यार्थीआणिशिक्षकसंक्रमितझालेलेनाहीत हीअत्यंतसमाधानकारकबाबआहे असंत्याम्हणाल्या

हा शक्ती कायदा महिलांच्या अत्याचार विरोधातील असून असिडफेक बलात्कार अशा घटनांवर त्वरित निर्णय या कायद्याद्वारे देण्यात येईल

शेतकरीआपलामालमर्जीप्रमाणेयोग्यभावातकोठेहीविक्रीकरूशकतो असंकेंद्रीयराज्यमंत्रीरावसाहेबदानवेयांनीम्हटलंआहे जालनाजिल्ह्यातल्याबदनापूरविधानसभामतदारसंघातल्याटाकळीकोलते क्विल्याआरोग्यकेंद्राच्या मिरतीचेलोकार्पणआजदानवेयांच्याहस्तेझालं

वाशिमहाआकांक्षीतजिल्हासर्वचक्षेत्रातमागासलेलाजिल्हाम्हणूनओळखलाजातअसतानायाजिल्ह्यातल्याजिल्हाअधिक्षककृषीकार्याल यानंमात्रराज्यातउत्कृष्टकार्याबद्दलप्रथमक्रमांकमिळवलाआहे

औरंगाबादजिल्ह्यातलीअजिंठा वेरूळआणिदौलताबादच्याकिल्ल्यासहसर्वपर्यटनस्थळं उद्यापासूनपर्यटकांसाठीखुलीहोणारआहेत त्यादृष्टीनंसंबंधितयंत्रणांनीप्रतिबंधात्मकउपाययोजनाकरण्याचेनिर्देश जिल्हाधिकारीसुनीलचव्हाणयांनीदिलेआहेत जिल्हाधिकारीकार्यालयातझालेल्याआढावाबैठकीततेकालबोलतहोते यासर्वपर्यटनस्थळीदरदिवशीसकाळच्यासत्रातएकहजारआणिदुपारच्यासत्रातएकाहजारअशाएकूणदोनहजारपर्यटकांना दररोजमर्यादितप्रवेशदिलाजाईल पर्यटनस्थळांवरप्रवेशासाठीऑनलाईननोंदणीआवश्यकअसून पर्यटकांनाऐनवेळेवरतिकिटकाढतायेणारनाही

जिल्ह्यातगेल्यादोनदिवसांतएकाहीरुग्णाच्यामृत्यूचीनोंदझालेलीनाही

आजएकाचाकोरोनामुळेमृत्यूझाला

कोरोनालसीकरणासाठीमुख्यसचिवसंजयकुमारयांच्याअध्यक्षतेखालच्याराज्यस्तरीयसुकाणूसमितीचीपहिलीबैठकआजझाली राज्यातकोरोनालसीकरणासाठीसुरुअसलेल्यापूर्वतयारीचाआढावामुख्यसचिवांनीघेतला

लसीकरणासाठीविविधस्तरावरसमन्वययंत्रणातयारकेलीआहे

कालपासूनसिंधुदुर्गातढगाळवातावरणहोतं

त्यामुळेद्पारीसह्याद्रीच्यापायथ्याशीअसलेल्यानारुर कुसगाव हिलोंक पांग्रड निवजे वाडोस घोटगेयाभागातपाऊसझाला त्यानंतर संध्याकाळीसाडेचारच्यासुमारालाकुडाळतालुक्यातबऱ्याचभागाततुरळकपाऊसपडला तरकणकवली मालवणतालुक्यातसुद्धाकाहीभागातपाऊसपडला कणकवली सावंतवाडीभागातसुद्धाअवकाळीपावसानंआजसंध्याकाळीहजेरीलावली

गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किचीत वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे